ही आजवरची एकाच दिवसातली सर्वाधिक संख्या आहे यामुळे राज्यात आजपर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णसंख्येनं साडेतीन लाखांचा टप्पाही पार केला

दरम्यान रत्नागिरी शहरात नव्यानं बांधलेल्या महिला रुग्णालयाचं काल पालकमंत्री अनिल परब यांनी ऑनलाईन उदघाटन केलं हे रुग्णालायही कोरोना रुग्णालय म्हणून जाहीर करण्यात आलं आहे

जिल्ह्यात काल दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला

कोरोनाचा प्रादर्भाव रोखण्यासाठी बीड जिल्ह्यात व्यापारी आणि व्यावसायिकांच्या कोरोना चाचण्या केल्या जात आहेत

मुंबई महानगर पालिकेनं आजपासून सिरो सर्वेक्षणाच्या दुसर्या टप्प्याला सुरुवात केली आहे या टप्प्यात दादरमाटूंगाधारावीदेवनारगोवंडीदहिसर या भागांचा समावेश असेल या सर्वेक्षणादवारे किती जणांच्या शरीरात अँटीबॉडीज विकसित झाल्या आहेत याचा अभ्यास केला जातो असं पालिकेचे अतिरिक्त आय्क्त स्रेश काकानी यांनी सांगितलं

नांदेड शहरातल्या सर्व व्यापाऱ्यांनी आणि त्यांच्या दकानातल्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या भागात लावण्यात आलेल्या शिबिरात अँटीजेन चाचणी करून घेणं बंधनकारक असल्याचं नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेनं आज जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे

हिंगोली शहरात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता प्रशासनानं व्यापारी फळ भाजीपाला विक्रेत्यांना अँटीजन टेस्ट करून घेण्यासाठी वेळापत्रक जाहीर केलं आहे

गेल्या आठवड्यात आपल्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी आपली कोरोना निदान चाचणी करून घ्यावी तसंच त्यांनी स्वयं विलगीकरणात जावं अशी विनंती प्रणव मुखर्जी यांनी आपल्या ट्विटर संदेशात केली आहे नैसर्गिक आपतींसह इतर कारणांमुळे शेतकऱ्यांना होणाऱ्या न्कसानीची भरपाई देता यावी यासाठी केंद्र सरकारनं राबवलेल्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ पालघर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनाही मिळाला आहे विक्रमगड तालूक्यातल्या काशिवली गावच्या महिला शेतकरी वैशाली विलास डोहाले यांनाही पिका विमा योजनेच्या माध्यमातून न्कसान भरपाईचा लाभ मिळाला

न्यायमूर्ती अशोक भूषण न्यायमूर्ती आर सुभाष रेड्डी आणि न्यायमूर्ती एम आर शहा यांच्या पीठानं आज हे प्रकरण सुनावणीसाठी घेतलं होतं

मात्र कोरोनामुळे उदभवलेल्या स्थितीत या परीक्षा घेणं शक्य नसल्याचं प्रतिज्ञापत्र महाराष्ट्र आणि दिल्ली सरकारनं न्यायालयात याआधीच सादर केलं आहे आपती व्यवस्थापन कायदा आणि विद्यापीठ अनुदान आयोगाची परीक्षाविषयक अधिसूचना यात अधिक महत्वाचं काय हा प्रश्न सोडवण्यासाठीही न्यायालयानं आयोगाकडून उत्तर मागितलं आहे

राज्यातला सध्याचा सरासरी पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे आठ टक्क्यांनी कमी आहे

मी पाऊस झाला आहे

मी पावसाची नोंद झाली आहे नांदेड जिल्ह्यात काल संध्याकाळपासून पाऊस पडत असून हा पाऊस खरिपाच्या पिकांना उपयोगी ठरणार आहे

भारतीय यवक काँगेसच्या स्थापना दिनी कल ऑगस्ट महाराष्ट्र प्रदेश यवक काँगेसनं वाढत्या बेरोजगारीच्या मुदद्द्यावर केंद्र सरकारच्या विरोधात राज्यव्यापी रोजगार दो आंदोलन केलं युवक काँग्रेसचेअध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं यावेळी य्वक काँगेसच्या पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडियावर बेरोजगारी ढासळलेली अर्थव्यवस्था यावर व्हिडिओदवारे आपले मत व्यक्त करत रोजगाराची मागणी जोरकसपणे मांडली

या इमारतीतील एका छपाई कंपनी मध्ये हि आग लागली आणि ती वरच्या मजल्यांवर पसरली असं पालिका अधिकाऱयांनी सांगितलं

अंमलबजावणी संचालनालय ईडीने अभिनेत्री रिया चक्रवर्तीची आज प्न्हा चौकशी स्रू केली अभिनेता स्शांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात काळा पैसा वैध करण्यासंदर्भात ईडीनं ही चौकशी सुरु केली आहे या प्रकरणी स्शांतचा मित्र सिद्धार्थ पिठाणी यालाही ईडीनं समन्स बजावलं आहे आदिवासी दिनानं औचित्य साधून आदिवासींना रोजगार निर्मिती व्हावी रानभाज्यांच महत्व आणि परिचय जनतेला व्हावा यासाठी पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तालुक्या मधल्या कोसबाड हिल इथं रानभाज्यांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होत

शरीरात प्रतिकार शक्ती निर्माण करण्यासाठी रानभाज्या शरिराला आवश्यक आहेत असं प्रतिपादन यावेळी खासदार राजेंद्र गावित यांनी केलं

या पार्श्वभूमीवर पर्यावरण आणि वनमंत्री प्रकाश जावडेकर यांनी हतींच्या संवर्धनावर आधारीत एका प्स्तिकेचं आज प्रकाशन केलं मानव आणि हती यांच्यातल्या संघर्षावर आधारीत एका संकेतस्थळाचं उदघाटनही जावडेकर यांनी आज केलं

गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी इथल्या मनोहरभाई शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तसंच काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किशोर वनमाळी यांचं आज सकाळी हृदयविकारानं निधन झालं